मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अद्याप सरकारकडे पोहचलेला नाही तो मिळाल्यावर हा मुद्दा लवकरच निकाली निघेल असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

केंद्र सरकारकडून रिझर्व्ह बँकेच्या कामकाजातही मोठया प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा काँप्रेसचा आरोप ्झो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संघटनेनं आज श्रीहरीकोटा धिल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून जी सॅट ट्वेंटी नाईन या संपर्क उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं

ए आणि के यू

देशाच्या दुर्गम क्षेत्रातही माहिती अत्यंत वेगानं हस्तांतरीत करण्याची क्षमता या उपग्रहाकडे आहे

गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यैंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही पंडित नेहरू यांना आदरांजली वाहिली स्वातंत्र्यलढा आणि प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळात नेहरुंनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर व्यक्त केलेल्या आदरांजलीत केला आहे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी प्रधानमंत्री डॉ

देशभरात आज बालदिवस उत्साहानं साजरा होत आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात विविध शाळा आणि संस्थांमधल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली

मुंबईत विधानभवन क्षे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी नेहरुंच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

यावेळी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती मुंबई महानगरपालिका मुख्यालयातही पंडित नेहरु यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी महापौर विधनाथ महाडेश्वर उपस्थित होते

घाऊक किंमतेवर आधारित चलन फुगवट्याचा दर सप्टेंबर महिन्यात पाच पूर्णांक तेरा तर गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात तीन पूर्णांक अडुसष्ठ शतांश टक्के त्रेका नोंदवण्यात आला होता सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे चालनफुगवट्याच्या दरात वाढ झाली

बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होत राहिल्यानं निर्देशांक सतत वरखाली होत राहिला ऊर्जा बँकिंग आणि धातू क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग तेजीत होते तर औषध कंपन्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना फटका बसला

जागतिक बाजारातल्या मंदीच्या पार्क्षभूमीवर तसंच स्थानिक सराफांकडून मागणी घटल्यामुळे सोन्याच्या भावात आज घसरण झाली

चांदीचा भाव मात्र स्थिर राहिला

राज्यात नीलक्रांती योजनेअंतर्गत मत्स्यबीज उत्पन्न वाढवून या क्षेत्रात राज्य स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे असं मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी आज सांगितलं मुंबईच्या समुद्रात सुरक्षा मत्स्यव्यवसाय व्यापार आणि प्रदूषणासंबधीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते जेट्टीच्या ठिकाणी अॅक्वा ट्रिझम विकसित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले

राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अद्याप पावेतो सरकारकडे पोहचलेला नाही मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक असून मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरच निकाली निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोला शिं सांगितलं अकोला जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळ आणि विविध विकास कामांच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री आज अकोल्यात होते राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटलेला नाही असं ते म्हणाले

शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांच्या प्रस्तावित अयोध्या भेटीच्या निर्णयाचं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्वागत केलं आहे

फसलेल्या नोटाबंदीमुळं देशाचा अर्थिक विकास अडीच टक्के घटला असून केंद्र सरकारकडून रिझर्व्ह बँकेच्या कामकाजातही मोठया प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप वाढला आहे या सोबतच राफेल विमान खरेदी घोटाळा या दोन गोष्टींवरून देशात लावकाराज राजकीय भूकंप होईल असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे कोल्हापुरात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते फसलेली नोटबंदी राफेल विमान खरेदीतील अर्थिक घोटाळा वाढती महागाई ब्रेन तेलाचे वाढणारे दर राज्यातील दुष्काळ या पार्धभूमीवर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव अटळ आहे असं ते म्हणाले राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठी वेळकाढू धोरण अवलंबत आहे असा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे

जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जळगाव शहर आणि ग्रामीण भागात केरोसीन वितरण पूर्णत बंद करण्यात आलं असून संपूर्ण जळगाव जिल्हा केरीसीन मुक्त झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी आज घेतलेल्या वार्ताहर परिषदेत दिली

नाशिक शहरातील पंचशील नगर झोपडपट्टीत आज दुपारी लागलेल्या आगीत एका महिलेचा भाजून मृत्यू झाला शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय आहे अग्निशमक दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली लातूर जिल्ह्यातल्या जळकोट श्वेल रोहित उत्तम शिंगाडे या जवानाचा काल कर्तव्य बजावतांना मृत्यू झाला जम्मू कश्मीरमधे सियाचिन ग्लेसियर ॐ टेकडीवरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती उपचारादरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला